आयसीसी क्रिक्ट्व विश्वचषक स्पर्धेतील पुढचविन सामनविुखापतीमुळशिखर धवन खळू शकणार नाही ग्रामीण भागातील गरीबी आणि बरीजगारी हटवण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना करणं गरजद्दअसल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत व्यक्त क्लि कृषी तसंच कृषीआधारीत तेर उद्योगांच्या विकासातून गरीबी हटवता यईक्ति असं त्या म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक घत्तमी यामधधध त्यांनी सर्वप्रथम कृषी आणि ग्रामीण क्षक्रातल्या प्रतिनिधींसमवतीचर्चा करुन त्यांच्या अपक्षी समजून घतिल्या हसिरकार कृषी क्षम्प्रिला सर्वात जास्त प्राधान्य दक्षिअसल्याचं त्यांनी सांगितलं स्टार्ट अप डियाच्या माध्यमातूनही शस्कि यांना प्रोत्साहन दक्ती या ्विंम असंही त्या म्हणाल्या या बैठकीत कृषी संशोधन ग्रामीण विकास अन्न प्रक्रिया पशुसंवर्धन मासप्तारी फळबागायत अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली कृषी क्षम्प्तिल्या प्रतिनिधींनी यावर्षी अन्नप्रक्रिया उदयोग तसंच तंत्रज्ञानाच्या संदर्भात सूचना कव्व्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होत अर्थमंत्री यस्ता पाच जुलैला संसद अर्थसंकल्प मांडणार आहत्त्व वायूवादळामुळ जिर्माण झालख्वा परिस्थितीचा आढावा घण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतखिली उच्चस्तरीय बैठक झाली

मात्र त्यांनतर त्याचा संपर्क तुटला या विमानाच्या शोधासाठी लष्कर नौदल हवाईदलासह स्थानिक प्रशासनानंही गख्खा आठवडयाभरापासून मोठी शोधमोहीम हाती घराती होती मात्र हवामान आणि घनदाट जंगलामुळग्रा मोहीमत्त अडचणी यत्तिहोत्या

जलसंधारण आणि प्रस्जलाशी संबंधित समस्यांविषयी शखीवत यांची सर्व राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांबरोबर आज नवी दिल्ली क्विं बैठक झाली

मिश्रा यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भद्दघरामी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज चार राज्यांच्या राज्यपालांची वविकिती भटीघरिन राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा कली यामधजिजस्थानचजिज्यपाल कल्याण सिंह गुजरातचओमप्रकाश कोहली कर्नाटकचविजूभाई वाला आणि उत्तरांखंडचबित्त रानी मौर्या यांचा समावशीहोता

नवी दिल्ली शि मौलाना आझाद शिक्षण संघटनच्चा सर्वसाधारण सभत्तअध्यक्षपदावरुन बोलताना नक्वी यांनी ही घोषणा क्ली नरेंद्र मोदी सरकार विश्वासार्ह सर्वसमावधक विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं प्रतिथयश शैक्षणिक संस्थांमधून विविध अभ्यासक्रम दस्तिन शिक्षण आणि रोजगार यांचा मछी घालत विद्यार्थ्यांनींच्या गळतीचं प्रमाण करण्यासाठी प्रयत्न कलिज्ञातील असंही तम्हिणाला पढो बढो जागरुकता अभियान संपूर्ण दक्षिमरात सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी कल्ली

ओदिशाचमिुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडखीदिशाला विशश राज्याचा दर्जा दृष्ट्याची विनंती कली आहट्टानवी दिल्ली धिं झालख्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटनायक यांनी विश्व राज्याचा दर्जा दण्याचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला

जम्मू काश्मीरच्या तरुणांना क्रीडाक्षस्ति पुढ्रिगण्याच्या दृष्टीनप्रिवायत राज्यपातळीवरच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठीच्या राज्यसरकारच्या प्रयत्नांचा आज राज्यपालांचसिल्लागार क स्कंदन यांनी आढावा घरिमा प्रत्यक्तीपंचायतपातळीवर क्रीडामंडळाची नोंदणी करण्यासाठी करण्यासाठी करण्याचा निसंच पंचायत स्तरीय क्रीडास्पर्धा घण्याच मिदेश स्कंदन यांनी यावळी दिला या उपक्रमासाठी निधी पुरवठा तसंच क्रीडासामग्री आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन दष्ट्यात पाठबळ दष्ट्यासंबंधी केंद्र सरकारला विंनती करण्यात आल्याची माहिती यावळी दृष्यित आली जम्मू काश्मीरच मुख्य सचिव बी

सुब्रह्मण्यम यांनी ऐतिहासिक मुघल मार्गावर सुरू असलख्खा रस्त्विरुस्ती कामांची पाहणी करण्यासाठी आज पीर की गलीला भेटादिली

एम ए ज्वस्सि घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एच

त्यामुळ विवाबतचा अभ्यास होणं आवश्यक आहा असं तम्हिणाला अस्या शुक्रवारपासून राज्यात सुरु होत असलल्खा प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाची घोषणा दखील त्यांनी कली